पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला वाराणसीमधील कोरोना परिस्थितीचा आढावा

वाढत्या कोरोना प्रादुर्भावाचा परिणाम लसीकरण मोहिमेवर होऊ देऊ नका केंद्राची राज्यांना सूचना

पश्चिम बंगालमध्ये सहाव्या टप्प्याच्या प्रचाराचा उद्या अखेरचा दिवस पंतप्रधान वाराणसी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाराणसी या त्यांच्या लोकसभा मतदारसंघातील कोरोना परिस्थितीचा दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून आढावा घेतला कोरोनावर मात करायची असेल तर तपासणी देखरेख बाधितांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध आणि उपचार हे धोरण अवलंबावं लागेल असं पंतप्रधान यावेळी म्हणाले वाराणसी इथली तपासणी केंद्र कोविड रुग्णांच्या उपचारासाठी उपलब्ध खाटा मनुष्यबळ आणि लसीकरणाबाबत त्यांनी माहिती घेतली कोरोनाशी लढा देताना आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी आवश्यक सर्व उपाययोजना तातडीने राबवण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले

आरोग्य मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव डॉक्टर मनोहर अगनानी यांनी लिहिलेल्या या पत्रात संचारबंदी आणि टाळेबंदीमुळं लसीकरणाचे लाभार्थी आणि लसीकरण प्रक्रियेत कार्यरत असणारे प्रभावित होता कामा नये तसंच लसीकरण केंद्र हे कोविड रुग्णालयापासून वेगळं असायला हवं कोणत्याही परिस्थितीत कोविड रुग्णांचा लसीकरण केंद्राशी संपर्क येऊ नये यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घ्यायला हवी अशा सूचना देण्यात आल्या आहेत

महाराष्ट् कोविड महाराष्ट्रात कोविडचा प्रादुर्भाव वाढत असताना लसीकरण मोहीम वेगात सुरु आहे

आरोग्य सचिव सर्व केंद्रीय मंत्रालयं आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांनी देशातील राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील कोविड व्यवस्थापनासाठी त्यांच्या अखत्यारीतील रुग्णालयांच्या खाटा उपलब्ध करून द्याव्यात असे निर्देश केंद्र सरकारनं दिले आहेत आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी याबाबत सर्व संबंधित मंत्रालयांना पत्र लिहिल आहे

जे राज्य सरकारांच्या मागणीनंतर उपलब्ध करून दिले जातील आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यांची उपलब्ध वैद्यकीय यंत्रणा अपुरी पडल्यावरच हे रेल्वे कोच वापरता येतात गेल्या वर्षीच्या मार्च एप्रिल मे आणि जूनमध्येच भारतीय रेल्वेनं हे रुपांतरीत कोच तयार केले आहेत मनमोहन सिंग पत्र माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी कोरोना साथीच्या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहिलं आहे कोरोनाविरुद्धच्या लढ्यात लसीकरणाचे प्रयत्न वाढवणं गरजेचं असल्याचं या पत्रात त्यांनी म्हटलं आहे लसीकरण किती जणांना झालं आहे यापेक्षा एकूण लोकसंख्येच्या टक्केवारीच्या तुलनेत किती जणांचं लसीकरण झालं आहे हे जास्त महत्त्वाचं आहे सार्वजनिक आरोग्याच्या अणीबाणीच्या या परिस्थितीत लस उत्पादक कंपन्यांना त्यांच्या उत्पादन सुविधांच्या विस्तारासाठी आवश्यक तो निधी सुविधा आणि सवलत केंद्र सरकारनं द्यायला हवी असंही मनमोहन सिंग यांनी या पत्रात म्हटलं आहे

या संदर्भात केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे राजधानी दिल्लीत ऑक्सिजनची आवश्यकता असलेल्या कोविड रुग्णांचं प्रमाणही वाढलं असून वैद्यकीय ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी केंद्र सरकारनं सहकार्य करावं अशी मागणीही केजरीवाल यांनी केली आहे

अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून ध्वनी जगभरात कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या शिकागोसारख्या एका महत्त्वाच्या शहरातल्या लोकसंख्येपेक्षाही जास्त असल्याचं जॉन हॉपकीन विद्यापीठानं म्हटलं आहे अमेरिका आणि ब्राझील या दोन देशांना या जागतिक साथीचा सर्वाधिक फटका बसला असला तरीही अनेक देश गेल्या वर्षभरापासून या विषाणूशी झुंज देत आहेत

कोविड संसर्गाचा सर्वाधिक फटका अमेरिकेपाठोपाठ ब्राझीलला बसला आहे पाकिस्तानमध्येही कोरोनाचा कहर सुरूच आहे

मुस्लिम धर्मियांच्या पवित्र रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर संसर्ग नियंत्रणात ठेवण्यासाठी तुर्कीमध्ये यापूर्वीच अंशतः टाळेबंदी जाहीर करण्यात आली आहे

दरम्यान इस्राईलमध्ये बहुसंख्य लोकांचं लसीकरण पूर्ण झालं असून गेलं संपूर्ण वर्षभर बंद असलेल्या शाळा आता सुरू झाल्या आहेत इस्राईलमध्ये सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणं देखील आता बंधनकारक नाही मात्र बंदिस्त जागेत सार्वजनिक कार्यक्रम होत असतील तर तिथे मात्र मास्क वापरावा लागणार आहे आकाशवाणी बातम्यांसाठी माधवी कुलकर्णी पुणे पश्चिम बंगाल निवडणक पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठीच्या प्रचाराचा उद्या शेवटचा दिवस असल्यानं तिथं प्रचार शिगेला पोहोचला आहे गृहमंत्री आणि भाजपा नेते अमित शहा यांनी आज पूर्बशाली उत्तर इथं सभा घेतली तर तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज कृष्णानगर दक्षिण इथं सभा घेतली कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या निवडणुकांचे टप्पे निवडणूक आयोगानं कमी करावेत असं आवाहन यावेळी बॅनर्जी यांनी केलं दरम्यान कॉग्रेस नेते राहुल गांधी यांनी त्यांच्या सर्व प्रचार सभा कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर रद्द केल्या आहेत सर्व राजकीय नेत्यांनी मोठ्या सभा घेण्यामुळे काय दुष्परिणाम होऊ शकतील याचा विचार करावा असं आवाहन गांधी यांनी ट्वीटरद्वारे केलं आहे

आवाम की बात जम्मू आणि काश्मीरमध्ये प्रशासन आणि जनतेमधले संबंध अधिक दृढ व्हाहेत यासाठी प्रशासन अनेक उपाय योजना राबवत आहे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी जनतेशी संवाद साधण्यासाठी सुरू केलेला आवाम की बात हा आकाशवाणीवरील कार्यक्रम हे त्यातलंचं एक पुढच पाऊल ध्वनी जम्मू आणि काश्मीरच्या जनतेशी संवाद साधण्यासाठी नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी सुरू केलेल्या आवाम की बात या कार्यक्रमाचा पहिला भाग आज सादर झाला

या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रशासनानं हाती घेतलेले विविध उपक्रम जनतेपर्यंत पोहोचवले जातील तसंच जनतेच्या प्रतिक्रिया सूचना मतं जाणून घेण्याचा प्रयत्न केला जाईल प्रशासन आणि जनतेमधले सौहार्दपूर्ण संबध अधिक मजबूत व्हावेत आणि राज्यासाठी धोरण तयार करताना त्यात जनतेचा सक्रिय सहभाग असावा या हेतूनं आवाम की बात कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे आकाशवाणी बातम्यांसाठी श्रीनगरहून सुनील कौल यांच्यासह माधवी कुलकर्णी पुणे

नक्षलवादी माडवी हिडमा याच्या अटकेसाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेनं सात लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे

आय ए नं गेल्या वर्षी भीमा मंडावी खून प्रकरणात माडवी हिडमा याच्याविरूद्व आरोपपत्र दाखल केलं होतं हिडमा हा माओवाद्यांच्या पीपल्स लिबरेशन गोरिला आर्मी या संघटनेशी संबधित आहे छत्तीसगड राज्यातल्या सुकमा विजापूर सीमेवर या महिन्याच्या सुरुवातीला नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात या संघटनेचा सहभाग होता

मुष्टीयुद्ध पोलंडमध्ये सुरू असलेल्या जागतिक युवा मुष्टियुद्ध स्पर्धेत भारताच्या पाच मुष्टीयोद्ध्यांनी उपांत्य पूर्व फेरीत प्रवेश केला आहे महिला गटात गीतिका तर पुरुष गटात अंकित नरवाल बिश्वामित्र चोंगथम सचिन आणि विशाल गुप्ता यांचा यात समावेश आहे

एल क्रिकेट स्पर्धेत आज दोन सामने झाले पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू आणि कोलकाता नाइट राइडर्स यांच्यात झाला

तर दुसरा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स यांच्यात सुरू आहे